राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्रर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना आज देशाची आदरांजली

महात्मा गांधीची ग्राम राज्यांची संकल्पना प्रतेक्ष्यात उतरवण महत्वाचे असल्याच म्ख्यमंत्री उधव ठाकरे यांची प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात वैभव शिखर परिषदेच उद्घाटन होणार

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं दिलेल्या संदेशातून राष्ट्रपतींनी हे आवाहन केलं गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिंसा या मंत्राचं अन्सरण करावं असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी आपल्या ट्वीट संदेशात गांधीजींचा अंत्योदयाचा विचार आपल्याला देशातल्या सर्वाधिक उपेक्षितांच्या उत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहतील असं म्हटलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात बापूंचे आदर्श आपल्याला आनंदी आणि करुणामयी भारताच्या उभारणीचा मार्ग दाखवतील असं म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीस्थळी तसंच विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी प्ष्पांजली वाहन अभिवादन केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता सेवाकार्य तसंच व्रक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे आजचा दिवस महात्मा गांधी यांच्या सत्य अहिंसा आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीची आठवण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्र शास्त्री यांना जंयतीनिमित्त म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले म्ंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींच्या प्रतिमेस फ्लं अर्पण करुन अभिवादन केलं गांधीजी तसंच शास्त्रीजींच्या जयंतीनिमितानं देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

दिव्यांग बांधवाना इलेक्ट्रिक सायकलवरील फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा कार्यक्रम पूर्णामाय अपंग निराधार मदत केंद्र टोंगलाबाद ता

न

आय्क्त राधाकृष्णन बी यांनी प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्याच प्रमाणे विभागीय आय्क्त कार्यालयाच्या सभागृहात आज या नेत्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपाय्क्त स्धाकर तेलंग यांनी प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले विंदर्भात नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांच्यामाध्यमाने गांधी जयंती साजरी करण्यात आली ग्रामीण भागातील बेरोजगारांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशातून मा

स्वच्छ सूंदर सामूदायीक शौचालय स्पर्धागौरव स्वच्छ सुंदर साम्दायीक शौचालय स्पर्धेत देशपातळीवर द्स या क्रमांकाची मानकरी ठरलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांद्रर ताल्क्यातील कन्हाळगाव ग्राम पंचायतीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज व्हर्च्अल कार्यक्रमादवारे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने गौरव करण्यात आला केंद्रीय जल शक्ती मंत्री गर्जेद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कठारीया यांनी प्रशस्ती पत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सौंदर्यीकरण आणि देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय अभियानांतर्गत स्वच्छ सूंदर साम्दायीक शौचालय स्पर्धा आयोजित केली होती

महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे महत्त्वाचे असल्याचे म्ख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती ऐत आहेत आमचे प्रतिनिधी बाई महात्मा गांधीजींचे वास्तव्य बराच काळ राहिलेले सेवाग्राम आश्रम हे स्वातंत्र्याचे केंद्रस्थान आणि ऊर्जास्थान म्हणून उदयास आले या आश्रमाला देश विदेशातून भेट देणा या पर्यटकांना याचे महत्व कळावे म्हणून सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आज म्ख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा सेवाग्राम रस्त्यावर एक हजार आसन क्षमता असलेले स्सज्ज असे चरखा गृह बांधण्यात येत आहे सभागृहाची शोभा वाढवण्यासाठी मंबईमधील जे

स्कूल ऑफ र्टच्या विद्यार्थ्यांनी स्क्रप्प मटेरियल पासून बनविलेल्या महात्मा गांधी णि विनोबा भावे यांच्या प्तळ्याची स्थापना खील करण्यात ली हे सेवाग्राम विकास राखड्याअंतर्गत अत्याध्निक सुविधांसह सेवाग्राम अतिथी गृह वर्धा शहरातील चौकांमध्ये ऐतिहासिक घटना र्शविणाऱ्या शिल्पांचे सौं र्यीकरण चार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या पवनार श्रम जवळील धाम नप्रीचे स्शोभीकरण अशा विविध कामांचा समावेश हे आकाशवाणी बातम्यासाठी धनंजय वानखेडे नागप्र

वैभव समिट हे परदेशी आणि रहिवासी भारतीय संशोधक आणि शैक्षणिक शास्त्रज्ञांची जागतिक आभासी शिखर परिषद आहे

जागतिक स्तरावरील विकासासाठी भारतातील शैक्षणिक व विज्ञान आणि तंत्रज्ञान पाया मजबूत करण्यासाठी सहयोगात्मक यंत्रणेवर चर्चा करण्यासाठी जगभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमध्ये भारतीय वंशाच्या प्रकाशकांना एकाच व्यासपीठावर आणणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत तसेच शहरी व ग्रामीण भागातील गरीबांच्या म्लांपर्यंत दर्जेदार व ग्णात्मक शिक्षण पोहचणे अत्यंत गरजेचे झाले आहे

यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी यांच्या संकल्पनेतून सर्वांग सुंदर शाळा हा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देणारा आहे

विदर्भ धरणे कृषी स्धारणा विधेयकाला राज्यभाऱ्यातून विरोध होत असताना गोंदिया जिल्यात देखील आज कॉग्रेस पक्षाच्या वतीने कषी विधयकाच्या विरोधात

तर केंद्र सरकारने पारित केलेले कृषीविषयक विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे धरणे आंदोलन केले दरम्यान या विधेयकाच्या निषेधार्थ चंद्रप्र येथील गांधी चौक येथे काँग्रेस तर्फे आज भव्य धरणे आंदोलन करण्यात आले ब्लढाणा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली